कोरोना संकटाच्या काळात देशात अत्यंत कमी कालावधीत आरोग्य विषयक पायाभूत स्विधांची उआरणी झाली असून कोरोनाविरुद्ध भारतानं दिलेला लढा संपूर्ण जगासाठी एक उत्तम उदाहरण ठरल्याचं पंतप्रधान म्हणाले कोरोनाच्या काळात खासगी क्षेत्राच्या सहकार्यानं देशभरात तपासणी केंद्रांचं जाळ तयार केलं मास्क व्हेंटिलेटर्स आणि अन्य आवश्यक वस्तूंची देशातचं निर्मिती केली या सगळ्या अनुभवांचा उपयोग अविष्यातल्या आरोग्य विषयक आव्हानांना तोंड देताना होईल असं मोदी म्हणाले

या योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र राज्यानं पहिला क्रमांक मिळवला आहे हा क्रमांक लाभार्थी संख्येच्या स्तरावर तर आहेच शिवाय सर्वाधिक लाभार्थ्यांची पाहणी करण्यासाठीही आहे केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते आज या प्रस्काराचं वितरण होणार आहे

अशी माहिती पीएम किसान प्रकल्प अंमलबजावणी पथक प्रमुख विनयक्मार आवटे यांनी काल दिली ते म्हणाले

हि आपल्या राज्याच्या ृष्टीन खूप आनंदाची बाब आहे आणि यासाठी राज्य पातळीवरजिल्हा पातळीवरतसेच दिल्लीच्या स्तरावर विविध यंत्रणांनी महसूलकृषी विभागएन आय

किसान सेलयांनी खूप सहकार्य केलंखूप मोलाच कार्य केलं ज्याम्ळे राज्याला हा गौरव प्राप्त होत आहे

पंधरा दिवस ही मोहिम राबविण्यात येणार आहे ऐक्या त्याविषयी अधिक माहिती

स्वन स्वरुपातील मिशन इंद्रधनुषया हा तिसरा टप्पा लसीकरण कार्यक्रमात राहून गेलेली लहान मूलं आणि गर्मवती रिस्यांपर्यंत पोहोपविष्याच्या उद्देशाने आहे

आरोप्य आणि कुटुंब कल्याण मंतालयानुसार लसीकरण उपक्रमांप्या दरम्यान कोविडसंबची सर्व सुरका निव्मांप सकीन पालन करण्यात येत आहे लसीकरणांप्या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी लाभार्थ्यांना गटामटानं बोलवण्याची पद्धत अवलंबण्याचं राज्यांना सांगण्यात आलं आहे

नवीन बाधितांमध्ये सर्वाधिक संख्या प्ण्यातल्या बाधितांची आहे

मुख्यमंत्री कोविडच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील कार्यालयीन वेळा दोन शिफ्ट्समध्ये कशारीतीने बसवता येतील तसंच वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून किती विभागांना पूर्ण क्षमतेने काम करता येईल याचे तात्काळ नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिल्या राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिका यांनी काल मुंबईत वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते

त्या अन्षंगाने महाराष्ट्राने पुढाकार घेऊन नवीन कार्यसंस्कृतीची स्रुवात करावी असं मुख्यमंत्री काल म्हणाले पोहरा देवी वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी इथं काल झालेल्या गर्दीच्या वृतांची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली असून कोविडच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी असे निर्देश त्यांनी दिले आहेत वाशीमचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना याबाबतचा अहवाल देण्याच्या सूचना ठाकरे यांनी दिल्या आहेत

भूसे यांनी काल नवी दिल्लीत सदानंद गौडा यांची भेट घेतली यावेळी राज्यातल्या शेती आणि शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्नांबाबत त्यांनी चर्चा केली

राज्य सरकार राज्यातील ग्रामीण भागातील घरकूल योजनांना चालना देण्यासाठी ग्रामविकास विभाग आयआयटी मुंबई रिलायन्स फाऊंडेशन आणि हडको यांच्यामध्ये भागीदारी करण्यात आल्याची घोषणा ग्रामविकासमंत्री हसन मृश्रीफ यांनी केली राज्यात स्थानिक औगोलिक परिस्थितीनसार घरकलांची रचना करणे कमी खर्चातील पण दर्जेदार घरकलाचे तंत्रज्ञान विकसीत करणे तसेच भूकंप वादळ आदी नैसर्गिक आपतींचा सामना करु शकणाऱ्या घरक्लांची निर्मिती करण्यासाठी आयआयटी मुंबईची मदत घेतली जाणार आहे अशी माहिती त्यांनी दिली त्याचबरोबर आयआयटीच्या सहयोगातून राज्यातील ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांना प्रशिक्षणही देण्यात येणार आहे इंटरर्नशीपच्या माध्यमातून आयआयटीमधील विद्यार्थ्यांचा ग्रामीण गृहनिर्माण योजनांमध्ये सहभाग घेतला जाणार आहे असही मश्रीफ यांनी सांगितले वीज शेतकऱ्यांना रात्री ऐवजी दिवसाची वीज मिळावी त्याच बरोबर वीज बील भरण्याबाबत सवलत मिळावी बील भरले नाही म्हणून वीज प्रवठा खंडीत केला जाऊ नये अशी विनंती शेतकरी बांधवाकडून होत आहे या संदर्भात आपण ऊर्जा मंत्र्यांची तातडीनं भेट धेणार आहोत असं लातूरचे संपर्क मंत्री अमित देशम्ख यांनी काल एका बैठकीत सांगितलं या तीन्ही विषयातून काय मार्ग काढता येतो का ते तपासले जाईल आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल असं ते म्हणाले साखर कारखान्यांनी साखर उत्पादनाप्रतं सीमित न राहता मूल्यवर्धन करणाऱ्या इथेनॉल वीज सीएनजी कॉम्प्रेस्ड बायोगॅस तसेच इतर रसायनं वैद्यकीय औषधे आणि उपकरणं निर्मितीकडं लक्ष द्यावं असं आवाहन त्यांनी केलं सतांतर सांगली महापालिकेत सतांतर झालं असून महापौर पदावर राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सूर्यवंशी यांची निवड झाली या महापालिकेत भाजपाचं बहमत असताना भाजपाच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला उघडपणे मतदान केलं तर विद्यमान भाजपाचे उपमहापौर आनंदा देवमाने आणि नगरसेवक शिवाजी दूर्वे यांनी तटस्थ राहन मतदान टाळलं

काँग्रेसचे उमेश पाटील उपमहापौर म्हणून निवडून आले

गोंदिया इथल्या प्जाभाई पटेल महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर केशव भांडारकर आणि भारतीय शिक्षण मंडळाचे विदर्भ प्रांत सचिव डॉक्टर नारायण मेहर यांचं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात व्याख्यान झालं नवं शैक्षणिक धोरण अतिशय चांगलं असून ग्णवतेवर भर देणारे आहे असं डॉक्टर नारायण मेहेरे यावेळी म्हणाले तर डॉक्टर केशव भांडारकर यांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती हाच प्राध्यापकांचा विजय असतो असं सांगितलं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संत गाडगेबाबा यांना अभिवादन केलं सावित्रीबाई फ्ले प्णे विद्यापीठात प्र कलग्रु डॉ

उमराणी यांनी संत गाडगे बाबांच्या प्रतिमेला प्ष्पहार अर्पण करून अभिवादन केलं विविध जिल्ह्यांमध्ये संत गाडगेबाबा यांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यात आल्याचं आमच्या बातमीदारांनी कळवलं आहे मुंबई मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची दीडशेवी बैठक नगर विकास मंत्री आणि प्राधिकरणाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल झाली

त्यामध्ये सार्वजनिक वाहतूक मेट्रो प्रकल्प आणि पायाभूत स्विधा प्रकल्पांना विशेष प्राधान्य देण्यात आलं आहे यामुळे मुंबईतील वाहत्कीची समस्या कमी होण्यास मदत होईल तसंच मुंबईकरांचा प्रवास अधिक आरामदायी आणि कमी वेळेत होणे शक्य होणार आहे मगर नवी मुंबई महानगरपालिका मुंख्यालयाच्या मागच्या बाजूला असलेल्या बेलापूर खाडीत आढळून आलेल्या मगरीला जेरबंद करण्यात काल वन विभागाला यश आलं

नांदेड उपोषण नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातील लेंडी धरणात शेतजमीनी आणि घर गेलेल्या धरणग्रस्त लोकांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांनी जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांच्या समोर या उपोषणकर्त्याची बाजू मांडून चर्चा केली

क्रिकेट भारत इंग्लंड भारत आणि इंग्लंड दरम्यान चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आजपासून अहमदाबादच्या मोटेरा इथल्या सरदार पटेल मैदानावर खेळला जाणार आहे जगातील सर्वात मोठ्या मैदानावरचा हा सामना दिवस रात्रीचा असून दपारी अडीच वाजता सामन्याला स्रुवात होईल दिव्यांची नवी रचना बदलती स्थिती आणि ग्लाबी चेंड् यामुळे हा सामना प्रेक्षणीय होण्याची अपेक्षा आहे

जागतिक क्रमवारीत अग्रस्थान राखण्यासाठी दोन्ही संघांमध्ये चुरस राहील हवामान मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे विदर्भात तुरळक आगात तापमानात किंचित घट झाली तर राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं राज्यात येत्या दोन दिवसात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आकाशवाणी प्णे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

कोरोनाविरुद्धच्या या यशस्वी लढ्यात उभी राहणारी नवी आव्हानं आपल्याला परतवून लावायची आहेत म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार